ते आज संसदेतल्या विरोधी पक्ष नेत्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते टाळेबंदीचा कालावधी वाढवावा अशी सूचना अनेक राज्यं जिल्हा प्रशासन आणि तज्ञांनी केली आहे असं त्यांनी सांगितलं

आतापर्यंत या आजाराच्या प्रसाराचा वेग नियंत्रणात राखणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे मात्र परिस्थिती झपाट्यानं बदलत असल्यानं कायम सतर्क राहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले या साथीविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारसोबत काम करताना राज्य सरकारं करत असलेल्या प्रयत्नांची मोदी यांनी प्रशंसा केली प्रत्येक जाव वाचवण्याला सरकारचं प्राधान्य आहे त्याचबरोबर या साथीमुळे उद्ववलेल्या गंभीर आर्थिक आव्हानांनाही सामोरं जावं लागणार आहे सरकार त्यावर मात करेल या बदलत्या स्थितीत देशाला आपली कार्यसंस्कृती आणि कार्यशैली बदलावी लागेल असंही मोदी म्हणाले दरम्यान येत्या शनिवारी प्रधानमंत्री देशातल्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत आरोग्याशी आणि लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात टाळेबंदी शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का याची चाचपणी करावी यासह अन्य विषयावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आज चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली तसेच देशातली आर्थिक व्यवस्था प्नरुज्जीवित करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रसारासाठी कोणत्याही समाजाला दोष देणं किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे बरोबर नाही समाजातील काही घटक माध्यमं आणि समाज माध्यमातून या आपत्तीमध्ये जातीय रंग देणं दोन समाजांमध्ये भेदभाव आणि द्वेषाची भावना पसरविण्याचे प्रकार सुरू आहे अशा व्यक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणीही पवार यांनी प्रधानमंत्र्यांकडे यावेळी केली

कोरोना रुग्णांचा गुणाकार अद्याप सुरु झालेला नाही त्याचप्रमाणे धारावी पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही असं टोपे यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यात तालुकास्तरावर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या वतीनं रक्षक क्लिनिक सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचं आश्वासन आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली धारावीतल्या आणखी तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं

पृण्यात काल रात्रीपासून सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

या सहा पैकी चार रुग्णांचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला तर प्रत्येकी एकाचा मृत्यू नायडू आणि नोबेल रुग्णालयात झाला

यामध्ये रांजणी इथं पोषण आहाराचं वाटप केलेल्या शिक्षिका मुलीचाही समावेश असल्याच जिल्हा प्रशासनानं प्रशासनानं कळवलं आहे या मुलीच्या आईला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे

यवतमाळ मध्ये आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे

कल्याण डोंबिवलीमध्ये आजपासून केवळ सम तारखांना ठराविक ठिकाणी भाजीपाला विक्री करण्याची मंजुरी महापालिकेने दिली आहे वाहतूकीचे नियम अधिक कडक करत मीरा भाईदरमध्ये आज सायंकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही वाहनं रस्त्यावर उतरवण्यास मनाई करण्यात आली आहे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले असून आदेश मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

त्यामुळे सर्वांनीच मास्कचा वापर करावा आणि परस्परांपासून अंतर ठेवावं असं आवाहन केंद्र सरकारनं पुन्हा एकदा केलं आहे देशात हायड्रो क्लोरोक्विनचा पुरेसा साठा असून भविष्यातही त्याचा तुटवडा जाणवू देणार नसल्याचेही केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे मात्र ठराविक लोकांसाठीच याचा वापर करण्याच्या सूचना असून डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय हे औषध घेऊ नये असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिला आहे देशातल्या रुग्णांचे लक्षणांनुसार वर्गीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने निर्देश प्रसिद्ध केल्याची माहिती त्यांनी दिली यानुसार कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या किंवा फारच कमी प्रमाणात लक्षणं दिसत असलेल्या व्यक्तींसाठी गरज पडल्यास मैदानं शाळा वसतिगृहं हॉटेल लॉज याठिकाणी तपासणी केंद्र सुरू करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय काही ठिकाणी उच्च रक्तदाब मधुमेह यासारखे आजार असलेल्या रुग्णांची घरी जाऊन तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे तसेच देशातले डॉक्टर आरोग्य क्षेत्रात कर्मचारी एनसीसीचे विद्यार्थी वगैरेंसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेनुसार बांधकाम मजुरांना आर्थिक मदत करण्याचे निर्देश देण्यात आले होते

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज ही माहिती दिली कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात सहभागी होऊन सेवा द्यायची तयारी असलेल्या आरोग्य विभागात काम केलेल्या निवृत्ती सैनिक परिचारिका वार्डबॉय आणि यासंदर्भात प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनी सरकारशी संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं त्यासाठी कोवीड योद्धा ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या इमेलवर संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं आहे कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली

जितेंद्र आव्हाड यांनी तरुणाला केलेल्या मारहाण प्रकरणी त्यांना मंत्री पदावरून बडतर्फ करण्याची मागणीही भाजपा नेत्यांनी एका निवेदनाद्वारे राज्यपालांना केली

हे सर्वजण निजामुद्दीनच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते विलगीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती महानगरपालिकेनं केली आहे वैयक्तिक कार्यालयीन किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर असताना मास्क लावावा लागणार आहे हा मास्क देखील चांगल्या दर्जाचा किंवा घरी बनविलेला मास्क असणे बंधनकारक आहे मास्क लावला नसेल तर अशा व्यक्तीला अटक केली जाईल तसा आदेश मुंबईचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज जारी केला आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा कापडापासून घरी बनवलेले मास्क पूनर्वापरापूर्वी योग्य पद्धतीनं धुवून घ्यावेत एकवेळ वापरण्याचे मास्क नष्ट करताना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ पाच मिनिटे उभे राहण्यासाठी समाज माध्यमावर फिरत असलेल्या बातम्यांवर प्रधानमंत्र्यांनी भाष्य केले आहे प्रथमदर्शनी मला विवादात ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचे मला वाटले पण असे अभियान चालवणाऱ्यांना माझ्याबद्दल खरंच प्रेम आणि आदर वाटत असेल तर त्यांनी कोरोना संकटादरम्यान किमान एका गरीब कुटुंबाचा खर्च उचलावा यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी होऊ शकत नाही असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर वर म्हटलं आहे

इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे

ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी हिंदी संस्कृत या सोबतच गणित विज्ञान तर्कशास्त्र माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेनं व्यक्त केली आहे